या रुग्णांना आरक्षण तसंच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांना अपंग प्रमाणपत्र देण्यासंदर्भात स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत क्षष्ठरोग निर्मूलनासाठी केंद्र सरकार पुरेशी पावलं उचलत नसल्याची तक्रार एका याचिकेतून करण्यात आली आहे या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश दीपक मिश्र न्यायमूर्ती ए

खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं आज हे निर्देश दिले कुष्ठरुग्णांना सामाजिक अवहेलनेचा सामना करावा लागू नये यासाठी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी संवेदनशील असावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे पूर्णपणे बरा होणाऱ्या या आजाराच्या निर्मूलनासंदर्भात उदासीन द्रष्टीकोनाबद्दल न्यायालयानं नापसंती व्यक्त केली

ते आज मध्य प्रदेशात इंद्र इथं बोहरा समाजाच्या वतीनं आयोजित आश्रा मुबारक कार्यक्रमात बोलत होते पोषण आरोग्य सेवा पर्यावरण संवर्धन आणि बेघरांना घर देण्याच्या बोहरा समाजाच्या उपक्रमांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं बोहरा समाजाच धर्मगुरू सैयदना साहब यांनी मोदी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांना श्भेच्छा दिल्या मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह बोहरा समाज बांधव मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होते

परिषदेनं संयुक्तरित्या या दोन विमानतळांना गुणवत्तेच्या आधारावर सर्वोत्तम सेवा देणारे विमानतळ म्हणून गौरवलं आहे

वर्षाला चार कोटी प्रवासी या विमानतळांवरून प्रवास करतात

मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

या सर्वेक्षणातून पुढील पाच वर्षाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे दरवर्षी या अभ्यासक्रमातल्या प्रवेशात घट होत असून अनेक जागा रिक्त रहात आहेत या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

गृहमंत्री राजनाथ सिंह कृषीमंत्री राधामोहन सिंह अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे

या मुदतीत नायडू न्यायालयासमोर हजर होतील असं त्यांचे चिरंजीव तथा आंध्रप्रदेशचे माहिती तंत्रज्ञान मंत्री एन लोकेश यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

यामुळे जालना दादर जनशताब्दी गाडी मनमाड इथं थांबवण्यात आली असून मनमाड इथून सायंकाळी नेहमीच्यावेळी ही गाडी परतीच्या प्रवासाला निघणार आहे

प्ण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज महिलांनी श्रीगणेश अथर्वशीर्षाचं समूहपठण केलं विदर्भ पंढरी अशी ओळख असलेल्या शेगाव इथं ऋषीपंचमीनिमित्त गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे